वाढतं वाळवी किरण रोखण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुववण्यासाठी ग्रेउ नोएडा इथं सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या कॉप फोरि या परिषदेत आज उच्चस्तरीय सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत या परिषदेत जगभरातले सुमारे सात हजार दोनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत

या परिषदेत पर्यावरण विशेष करून भूमी व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर विचारविनिमय होत आहे

चीनच्या नंतर भारताला दोन वर्षांसाठी कॉप फोर्तिजेचं अध्यक्षपद मिळालं आहे

या अधिवेशनात मुख्यमंत्री के

ग्रा भटीदरम्यान तक्रिाठव्या आशियाई मंत्रीस्तरीय गोलमद्वीपरिषदतीसहभागी होतील ही परिषद उद्या सुरु होणार असून भारत या परिषदद्या सहयजमान आहा तेस्ती उत्पादक दक्षीशी संबंध दृढ करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान व्यापारी आणि अधिका यांच्या शिष्टमंडळासह सौदी अरखिया संयुक्त अरब अमिरात आणि कतारच्या भटीवर गल्लिहित सौदी अरश्वियानं महत्त्वाच्या उर्जामंत्री पदावर राजकुमार अब्दुल अजीझ बीन सलमान यांची नियुक्ती क्वीी आहब्रेरद्दवर्ष या पदावर कार्यरत असल्लििनुभवी खालीद अल फालीह यांच्याकडून त्विद्धभार स्वीकारतील

न्यायवैद्यक शास्त्राचा सायबर विभागही येत्या आठवड्याभरात आपला अहवाल पोलिसांना सादर करेल अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे घ जास्थळी आढळलेल्या वस्तू तसंच पायल तडवीच्या कपड्यांची तपासणी सुरु आहे अशी माहितीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे गेले काही दिवस राज्यातअसलेला पावसाचा जोर काल दुपारनंतर काहीसा ओसरला मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पालघरइथं अधुन मधुन पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत सिंधुदुर्ग आणिरत्नागिरीत ढगाळ वातावरण कायम असून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे

कोल्हापूर जिल्ह्यातल्यामांडुकली इथं रस्त्यावर आलेलं पाणी कमी झाल्यानंतर करूळ घा आर्गावरची थांबवलेलीवाहतुक पुन्हा सुरु केली आहे नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या पश्चिम भागातल्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे गडचिरोलीतही ढगाळवातावरण कायम असून अधुन मधून पावसाची रिपरिप सुरु आहे भामरागड इथं पर्लको मदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे असंख्य गावांचा संपर्क तु आि आहे अनेक ठिकाणीदूरध्वनी सेवा खंडीत झाली आहे पुण्यात आज पावसानं उघडीपधेतली आहे नांदेड आणि अकोल्यात वातावरण स्वच्छ असून पावसाचं वृत्त नाही बुलडाण्यातवातावरण ढगाळ आहे मात्र पावसाचं वृत्त नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान्यां सोबतची शांती चर्चा थांबवल्याची घोषणा केली होती मात्र त्यानंतरही अमेरिकेचं प्रशासन वा ाघा ाँपेंसाठी प्रयत्नशील आहे असं अमेरिकेचे संरक्षणमंत्री माईक पॅम्पिओ यांनी म्हा कें आहे

आइसलँड स्वित्झर्लंड आणि स्लोवेनिया या तीन देशांच्या नऊ दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद काल रवाना झाले या तीन युरोपीय देशांसोबत भारताचे राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत करणं हा राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा उद्देश आहे

भारताच्या राष्ट्रपर्तींचा हा पहिलाच स्लोवानियात दौरा आहे अमेरिकन खुल्या ांनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालनं रशियाच्या दानिल मेदवेदेवचा अतिशय चुरशीच्या लढतीत पराभव करून विजेतेपद प क्रावलं अमेरिकन खुल्या श्रीमस स्पर्धेत नदालचं हे चौथं विजेतेपद आहे पहिले दोन से जिंकून तिसऱ्या से अध्ये आघाडी घेतल्यानंतरही नदालला सहज विजय मिळवता आला नाही मेदवेदेवनं पुढचे दोन से जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली

मात्र तिसऱ्या कसोरीतल्या यशस्वी पाठलागाच्या कामगिरीची पुनरावृत्ती यजमानांना करता आली नाही

इंग्लडच्या तळाच्या फलंदाजांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी ठरला नाही

ह विहनचालक युद्धामुळ विस्थापित लोकांसाठी अन्न घळिन जात होत इराकच्या निनेवेह प्रांतात मित्र राष्ट्रांच्या फौजांनी काल अमेरिकेच्या नेतृत्वाखाली केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इस्लामिक स्ट्रांकाचे आठ दहशतवादी ठार झाले तर दुसऱ्या कारवाईत सुरक्षा दलांनी सलाहउद्दीन प्रांतातून इस्लामिक स्टा ि ्झेच्या नऊ कट्टरवाद्यांना ताब्यात घेतलं हाँगहॉगला चीनच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करत हॉगकॉग मध्ये काल हजारो लोकांनी अमेरिकी दूतावासासमोर शांततापूर्ण आंदोलन केलं अमरिकेनं हॉगकॉंग लोकशाही आणि मानवाधिकार विधेयक मंजूर करावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली सुरुवातीला हे आंदोलन शांततेत सुरु होतं मात्र नंतर त्याला हिसक वळण लागलं जपानमध्ये आलेल्या फॅक्साई वादळामुळे राजधानी कियोला वादळी वारे आणि पावसानं झोडपून काढलं आहे